यामुळे मराठा आरक्षणाचा कायदा अस्तित्त्वात आला आहे

दरम्यान मराठा आरक्षण कायदा लागू झाल्यामुळे आता राज्यात रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच महा भरती अभियान सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली

आपला पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाविरुद्ध नाही पण मुस्लिमांना सुद्धा हा निकष लागू केला पाहिजे असं ते म्हणाले

काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता नसल्याचं विधानसभेत सांगितलं या आरक्षणासंदर्भात कारवाई पूर्ण करुन पूढच्या अधिवेशनात कृती अहवाल मांडला जाईल तसंच आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुस्लिम आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी घटनेमध्ये धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नसल्याचं स्पष्ट केलं मुस्लिम धर्मातल्या ज्या जाती आरक्षणाच्या निकषात बसतात त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु करता येईल असं ते म्हणाले मात्र यासाठी मागासवर्गीय आयोगाकडे शिफारस करावी लागणार असल्याचं त्यांनी नमूद केलं मराठा आंदोलन आणि भिमा कोरेगाव हिंसाचारातले अनेक गुन्हे मागे घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली

सदस्य कपिल पाटील यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते वेतनश्रेणी समानीकरणासाठी नियुक्त के

बक्षी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन त्यावर कार्यवाही करेल असं त्यांनी सांगितलं

औष्णिक वीज केंद्रांमधून निर्माण होणाऱ्या राखेचा उपयोग घरं रस्ते धरणं आणि बांधकाम क्षेत्राच्या इतर वापरासाठी करण्यासाठी याआधीच परवानगी दिली असल्याचं पाटील यांनी सांगितलं

राज्यातल्या शाळांमध्ये सरल प्रणालीद्वारे सर्व विद्यार्थ्यांची माहिती आधार क्रमांकाशी जोडणी करुन भरण्यात येत आहे त्यामुळे बोगस पटसंख्या दाखवण्यास वाव राहिलेला नाही असं ते म्हणाले

काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि अपक्ष उमेदवार बच्च् कडू यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं औटी यांची बिनविरोध निवड झाल्याचं अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सांगितलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

काल मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या विजेसंबंधीत अडचणी तात्काळ सोडवण्याचे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते शहरातल्या लोंबकळलेल्या तारा सरळ करण्याच्या तसंच धोकादायक ट्रान्सफार्मर आणि विद्युत पोल त्वरित दरुस्त करण्याच्या सूचना खैरे यांनी यावेळी दिल्या

घरकूल योजनेच्या यादीत लाभार्थ्याचं नाव समाविष्ट करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

लसीकरणानंतर एकाही बालकावर गंभीर द्ष्परिणाम झाला नसून पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही प्रशासनानं केलं आहे